क्ठलीही अडचण येणार नसल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन

बावनक्ळे यांचं व्यक्तव्य

दिल्लीत निधन उद्या अंत्यसंस्कार होणार विदर्भातील यूवकांच्या क्षमता कर्तृत्व आणि विदवता वृदधिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनाव त्यांनी नवकल्पनांना उद्योगात परावर्तित करावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात केले नागप्र महानगर पालिका आणि मेयर इनोवेशन काऊंसीलच्या संयुक्त विद्यमाने नागपूर इथं आयोजित इनोव्हेशन पर्व च्या निमित्ताने स्टार्ट अप फेस्ट आणि द अँसिलरेटचे आयोजन करण्यात आले होते स्टार्ट अप फेस्ट च्या उद्घाटनाप्रसंगी गडकरी बोलत होते या उद्घाटन सोहळ्याला महापौर श्रीमती नंदा जिचकार उपमहापौर दीपराज पार्डीकर आय्क्त आभिजीत बांगर केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन विभागाचे संचालक मोहित गंभीर प्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशप्रे संदीप कृत्लकर्णी प्राम्ख्याने उपस्थित होते नाविन्यपूर्ण कल्पनांनी महानगरपालिकेद्वारे बायोसीएनजी प्रकल्प साकारले जात आहेत

न्कतेच स्पाईसजेटच्या विमानाने जैवइंधन मिश्रीत एव्हिएशन इंधनाच्या साहायाने दिल्ली ते देहरादून असे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली स्टार्ट अप मेक इन इंडिया स्टॅंड अप इंडिया मुद्रा या शासनाच्या योजना युवकांसाठी असून त्यामूळे युवकांच्या नवसंकल्पनांना पाठबळ मिळत आहे युवकांनी सुचविलेल्या रेन हार्वेस्टिंगच्या नवकल्पना मनपा अंमलात आणत आहे इनोवेशन पर्वच्या माध्यमातून य्वकांच्या इच्छा आणि आकांक्षा यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल असून त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग साकारण्यास मदत झाली आहे असे मत श्रीमती नंदा जिचकार यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले विदर्भात टँलेटची वाणवा नाही त्यामुळे युवकांनी स्वतःमधील सुप्त ग्णांना ओळखून त्यांना चालना दयावी असे आवाहन चला हवा येऊ द्या या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले देशातील काही जिल्हयांमध्ये पाण्याची गंभीर समस्या असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलसंवर्धनावर कार्य करीत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी काल नागपूर इथं मिट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना केलं जलशक्ती मंत्री कटारिया हे भंडारा येथील पाणी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांनी नागपूर इथं पत्रकारांशी संवाद साधला

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडण्कीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची य्ती होणार असून जागा वाटपाबाबत क्ठलीही अडचण येणार नाही य्ती दोघांनाही हवी असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना केलं शिवसेने सोबत य्तीच्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील प्ढं म्हणाले की सद्य स्थितीत ज्या जागा ज्या पक्षाकडे आहे त्यावर दावा करायचा नाही तसंच य्तीसंदर्भात प्रादेशिक समतोल साधावा लागेल असंही ते म्हणाले येणा या विधानसभा निवडणुकीत भाजपा सतेवर येणार असल्याचा दावा करून चंद्रकांत पाटील म्हणाले की भाजपाची पार्टीची ब्थ लेवल पर्यंत बांधणी असून मतपत्रिकेच्या माध्यमातून जरी निवडणुका घेतल्या तरी सुध्दा भाजपा विजयी होईल असं आशावाद त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणा या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करतील

संपूर्ण देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सण मोठया हर्षोउत्साहात साजरा करण्यात आला विशेष करून उतर प्रदेशात कृष्ण जन्माष्टमी अतिशय धार्मिक पध्दतीनं साजरी करण्यात आली कृष्ण जन्माष्टमीसाठी उपराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना श्भेच्छा दिल्या असून भगवान कृष्णांनी ृष्ट शक्तीचा नाश करीत सत्याची कास धरली असल्याचं आपल्या संदेशात म्हटलं आहे तसंच अगवान कृष्णानं निष्काम कर्मयोग सांगितलं असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जन्माष्टमीसाठी देशवासियांना शभेच्छा दिल्या आमच्या मुंबईच्या वार्ताहरानं दिलेल्या वृतानुसार मुंबईतील अनेक गोविंद मंडळ आणि विविध संघटनांनी जन्माष्टमीचा उत्सव अगदी साध्या पध्दतीनं साजरा करण्याचं ठरवलं आहे तर काही मंडळांनी प्राप्त झालेली मदत पूरग्रस्तांना पाठवण्याचंही जाहीर केलं नागपूरात आणि अनेक ठिकाणी दहीहांडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुंबलक वाढ झाल्यान राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व आगांमध्ये अखंडित वीजप्रवठा सुरु करणे शक्य झाले आहे

महानिर्मितीच्या माध्यमातून विविध वीज केंद्रातून दहा हजार चौतीस मेगावॅट वीज उत्पादन झाल्याच त्यांनी स्पष्ट केलं गडचिरोली जिल्हा पोलिस विभागामार्फत आज जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये वीर बाबूराव शेडमाके सामान्य जान तिमाही स्पर्धा घेण्यात आली

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक मोहितक्मार गर्ग यांच्या मार्गदर्शनात प्रयास उपक्रम राबविण्यात येत आहे

त्यानंतर हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याना दैनंदिन परिपाठादवारे प्रश्नांची माहिती देत होते

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची अर्थविषयक समज वाढावी या दृष्टिकोनातून बँक ऑफ इंडियातर्फे ब्रह्मप्री तालुक्यातील रामपूर गावात बचत गटातील महिलांकरिता वितीय साक्षरता सभा घेण्यात आली याप्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक एस

झा यांनी महिलांचे सशक्तीकरण त्यामधून साधणारी आर्थिक उन्नती तसेच महिला बचत गटांसाठी असणाऱ्या बँकेच्या विविध योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले मेळघाट आणि आदिवासी क्षेत्रासाठी निधीची कोणतीही कमतरता नसून तिथ पाणी आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रांतील विविध योजना आणि सेवांची अरीव अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे असे मत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल चिखलद यात आयोजित नवसंजीवनी बैठकीत व्यक्त केलं

राष्ट्रीय आपती व्यवस्थापन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं असून अजूनही बचाव कार्य स्रू आहे

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर दिल्लीत निधन झालं गेल्या काही दिवसांपासून जेटली यांच्यावर आरतीय आय्र्विज्ञान संस्था इथं उपचार स्रू होते जेटली यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दःख व्यक्त केलं आहे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे की जेटली एक विद्वान अधिवक्ता क्शल संसदपटू होते महत्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळून त्यांनी राष्ट्र निर्माणात महत्वपूर्ण योगदान दिलं उपराष्ट्रपती एम व्यंकट्या नायडू यांना जेटली यांच्या निधनाची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी नेल्लोर आणि इतर ठिकाणचे आपले कार्यक्रम रद्द करून दिल्लीकडं प्रस्थान केलं सध्या परदेश दौ यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी जेटली यांच्या क्टूंबियाशी बातचीत करून आपली संवेदना व्यक्त केली जेटली एक उच्च कोटीचे विद्वान होते असं त्यांनी म्हटलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्याचे राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी देखील अरूण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे जेटली यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील

नागपूर इथं बोलतांना गडकरी म्हणाले इंग्रजी आणि हिंदी आषेवर प्रभुत्व असलेले ते एक चांगले वक्ते आणि देशातील ख्यातनाम वकीलही होते